खेलो डिया विद्यापीठ स्पर्धामध्ये राज्यातल्या खेळांडूची आगेकूच कायम ज्येष्ठ कवी कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा केला जात आहे मराठी संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीला करुन देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे मराठी भाषेचा अभिमान टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे मराठी राजभाषा दिनानिमित्त आज विधानभवनात झालेल्या खे मराठीचिये नगरी या कार्यक्रमात ते बोलत होते

विधीमंडळाच्या प्रागंणात ग्रंथ प्रदर्शनाचं उद् घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं तसंच ग्रंथ दिंडीही यावेळी काढण्यात आली नाशिकमधे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि मराठी गौरव दिन उत्साहात साजरा झाला कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी महापौर सतीश कुलकर्णी आणि मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं सार्वजनिक वाचनालयानं बाल साहित्य संमेलन आयोजित केलं असून तिरही विविध कार्यक्रम शहरात होत आहेत

पुण्यात रानडे बालकमंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी मराठी पुस्तक दिंडी काढली

पुण्यश्नोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक डॉ कृष्णा जीले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होत अमरावतीमधे विभागीय ग्रंथलयात दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचं उद् घाटन आज झालं मराठी भाषा दिनाच्या अनुषगानं राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्री

भागवत प्रस्कार डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक प्रस्कार आणि मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारांचं आज प्रदान केलं जात आहेत राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं वि धेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं या विघेयकातील सूट देण्याची तरतूद या कायद्याला मारक असून ती रद्द करावी अशी सूचना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली यावर ही सुरुवात असून कायद्यात सूट मिळणार नाही याची काळजी घेऊ आणि वेळोवेळी सभागृहात याबाबतची माहिती देऊ असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी शिफारस करणारा ठरावही विधावसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला गेल्या महिन्यात एक दिवसीय अधिवेशान राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचं अभिनंदन करणा या प्रस्तावावर विधानसभेत आज चर्चा सुरू झाली शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी आभार प्रदर्शनाचा ठराव मांडला

मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याच्या दृष्टीनं निकष ठरवण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा तपास चुकीच्या दिशेनं झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हा तपास करून कारवाई करता येईल का यासंदर्भात राज्यसरकारचा विचार सुरू आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करणा या आयोगानं शरद पवार यांना साक्षी साठी बोलवलं आहे का या विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला याबाबत माहिती नाही असं देशमुख यांनी सांगितलं

उर्वरित ग्न्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे

शेतकरी आंदोलन आणि नाणार आंदोलकांचे गुन्हे मागे घेऊ अशी ग्वाही दिली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी शिफारस करणा या ठरवावर आज विधानपरिषदेत चर्चा सुरु झाली केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधे कांद्याच्या भावात तेजी आली आहे

सीएएची अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसून सर्व अधिकार केंद्राकडे आहे त्यामुळे सीएए अंमलबजावणी का करावी असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते तसंच एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचं मलिक यांनी सांगितलं एनआरसी आणणार नाही असं सांगून भाजपानं आपली भूमिका बदलली आहे मात्र याबाबत सरकारनं आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे असंही मलिक यावेळी म्हणाले

आरे प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींनी आज सतेज पाटील यांची भेट घेतली

यावेळी स्थानिक नागरिक आदीवासी आणि पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते मूलतत्ववाद दहशतवाद ही सध्या जगातली सर्वात मोठी समस्या आहे आणि फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग या समस्येनं ग्रस्त आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली ्यें झालेल्या दोन दिवसांच्या सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व लोकशाही देश एकत्र येत आहेत असं ते म्हणाले स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनापासून स्फूर्ती घेऊन जातीयवाद आणि अस्पृश्यता निर्मूलन आपण केलं पाहिजे असं ते म्हणाले सावरकरांनी नेहमीच सामाजिक समता आणि सलोखा या तत्वांचा प्रस्कार केला असं गडकरी म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत काल विरोधी पक्षाच्यावतीने गौरव प्रस्ताव मांडण्यात आला होता तो अध्यक्षांनी फेटाळला याप्रकरणी खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे सिंधुद्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेत राणे बोलत होते

देणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात भाजप आपली भूमिका लावून धरेल असं राणे यांनी सांगितलं नागरिकत्व द्रुस्ती कायद्याविरोधात आयोजित केलेली रॅली एमआयएमने पुढे ढकलली आहे

मालेगाव बॅम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपी प्रज्ञा ठाकूर यांनी आज विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली विशेष कोर्टाचे न्यायाधीश व्ही

हिंगोली जिल्ह्यात दिशा समितीची बैठक आज खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली केंद्र शासनाच्या त्रेचाळीस योजनां जिल्ह्यात नियोजितपणे राबवाव्यात अशा सूचना खासदार पाटील यांनी दिल्या यवतमाळमधे पोस्को आणि बाल न्याय अधिनियमबाबत जनजागृती करा असे निर्देश जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल सरंक्षण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

येत्या दोन दिवसात राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे